ते काल मुंबईत आदिवासी विकास खात्याच्या आढावा बैठकीत बोलत होते या भागातल्या कुपोषणाचा प्रश्न हाताळण्यासाठी एक कृती दल स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या खात्याचा विकास योजनांसाठीच्या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले मुख्य निवडणूक आय्क्त स्नील अरोरा निवडणूक आय्क्त अशोक लवासा आणि स्शील चंद्र यांनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा काल आढावा घेतला नवी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ही बैठक झाली जिल्हा निवडणूक अधिकारी पोलिस आयुक्त सहपोलिस आयुक्त नवी दिल्ली मनपाचे अध्यक्ष आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते दिल्लीच्या मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांबरोबर आयोगानं आणखी एक स्वतंत्र बैठक घेतली उत्तर प्रदेशात आज श्क्रवारच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर स्रक्षा व्यवस्था वाढवली असून नागरिकत्व द्रस्ती कायद्याबाबत पोलीस जनजागृती मोहीम राबवत आहेत तसंच शांतता समित्यांच्या बैठका होत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून अलिगड आग्रा मथ्रा आणि ब्लंदशहर यांच्यासह अनेक जिल्ह्यांमधे काल रात्रीपासून इंग्रने सेवा बंद केली आहे

याबाबत दाखल झालेल्या गृन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकं नेमली आहेत

भारतीय हवाई दलात तीन दशकांहून अधिक काळ मिग विमानांनी सेवा बजावली असून ही विमानं हवाई हल्ल्याचा कणाच ठरली होती वायुसेनेच्या जोधपूर इथल्या तळावरुन सात विमानांना अखेरचा निरोप देण्याचा कार्यक्रम आज होत असून यात आजी माजी हवाई अधिकारी सहभागी होत आहेत

करगील युद्धात मिग विमानांनी क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा अचून लक्ष्यवेधी मारा करत शत्रूला जेरीस आणलं होतं

प्रस्तावित उत्सर्जन निकष य्रोपातल्या निकषांप्रमाणे आहेत त्यावर आपल्या सूचना संयुक्त सचीव वाहतूक रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहतूक भवन संसद मार्ग नवी दिल्ली या पत्यावर पाठवता येतील

नागरिकत्व सुधारणा कायदयाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्धी येत्या एक तारखेपासून प्रचारफेऱ्या काढणार आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल भोपाळ मध्ये ही माहिती दिली

भाजपा मध्य प्रदेशचे प्रभारी उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर चौहान बातमीदारांशी बोलत होते

जम्मू कश्मीर राज्याचे विभाजन करुन त्याचे जम्मू कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्पीनं कारगिलमधे इं रने सेवा बंद करण्यात आली होती लडाखमधे आजपासून लोसर महोत्सव साजरा केला जात आहे लडाखच्या अनेक आगांमधे नव वर्ष साजरं करण्यासाठी तीन ते नऊ दिवसांचे समारंभ आयोजित केले जातात

नायब राज्यपाल आर

उत्तर भारतात थंडीची ला तीव्र झाली आहे

हिमाचल प्रदेशात येत्या चार दिवसात मध्यम स्वरुपाच्या हिमवर्षावाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

बिहारमधे अनेक जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे सरकारी शाळांना सुट् ी दिली आहे

रवी बिष्णोईनं तीन गडी बाद केले कार्तिक त्यागी श्भंग हेगडे आणि अर्थव अंकोलेकर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येत्या शनिवारी द्सरा सामना होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रयत्नांमुळे भारत आणि चीन यांच्यातले लष्करी संबंध स्धारत आहेत असं चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी म्ह लं आहे ते काल बिर्जींग इथं बातमीदारांशी बोलत होते दोन्ही देशांनी धोरणात्मक संवाद कायम राखला असून प्रत्यक्ष सहकार्यही चालू ठेवलं आहे दोन्ही देशांनी सीमारेषांवर आदानप्रदान मजबूत केलं आहे लष्करी संबंधाच्या विकासाकरता मोदी आणि जिनपिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतासोबत काम करण्याची चीनची इच्छा आहे असं वू यांनी सांगितलं

सीमाप्रश्नी उचित सन्मान्य आणि स्वीकार्ह तोडगा काढण्याचे प्रयत्न वाढवण्याबाबत या चर्चामधे दोन्ही देशांची सहमती झाली आहे जम्मू कश्मीरमधे आंतरराष्ट्रीय सीमारेषावर हिरानगर क्षेत्रात पाकिस्तानी लष्करानं काल रात्री प्न्हा य्दधबंदीचं उल्लंघन केलं चन्ना तंडा गावाच्या निवासी भागात रात्री नऊच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी छोट्या तोफांचा मारा सुरु केला सीमासुरक्षा दलाच्या जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्यूतर दिलं पहाो चार वाजेपर्यंत हा हल्ला सुरु होता त्यात तीन घरांचं न्कसान झालं असून काही जनावरं जखमी झाली आहेत

ओळखपत्राच्या स्वरुपात आधारकार्डाचा वापर वाढत आहे

पाकिस्तानच्या दिशेनं येणारी शोळधाड ग्जरातमधल्या पिकांचं न्कसान करत असल्यानं केंद्र सरकारनं एक विशेष पथक तिथे धाडलं आहे

जम्मू कश्मीरमधे शांतता प्रस्थापित करणं हे केवळ एकच उद्दिष् पोलीस आणि इतर सुरक्षादलांचं आहे असं जम्मू कश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं

आदेशाचं पालन झालं नाही तर जम्मू कश्मीरच्या गृहसचिवांना समन्स बजावण्यात येईल असं न्यायालयानं सांगितलं आहे

बांग्लादेशमधल्या धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्यांक सम्दायातल्या लोकांनी नागरिकत्व स्धारणा कायद्याला मानवतावादी म्हणत केंद्र सरकारचं अभिनंदन करणारं निवेदन प्रसिद्ध केलं आहे